मरा ा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासा ी राज्य सरकारनं अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी म्ख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे मरा ा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा आणि विश्लेषण करून त्याबाबतचं समग्र मार्गदर्शन आणि प्ढील दिशा रवण्यासापी सूचना ही समिती करणार आहे

आज जागतिक परिचारिका दिवस आहे सेवा हे ब्रीद घेऊन आयष्यभर रुग्णांची शश्रषा करणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिवसाच औचित्य साधून तो साजरा केला जातो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे

हे योगदान जग कदापीही विसरणार नाही आजही डॉक्टर्स आणि तज्ञांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत त्यामुळे हजारो रुग्णांना विषाणूशी लढण्याचे बळ मिळालं आहे कित्येकांना बरे होऊन आपल्या क्ट्ंबात परतता आले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला कोरोना संसर्ग नियंत्रणासाधी मुंबईनं अंमलात आणलेलं विकेंद्रीकरणाचं प्रारूप देशपातळीवर राबवण्याची गरज आहे असं मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केलं आहे या वेळी पृण्यानं राबवलेल्या प्ररुपाचंही कौतुक करण्यात आलं

त्यामुळे रुग्ण वाढ आटोक्यात राहिली असं निरीक्षणही केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी नोंदवलं

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ब्रेक द चेन या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत

पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पश्ण तरावीह तसेच इफ्तारसाधी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक शिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातचसाधेपणाने साजरे करावेत स्थानिक प्रशासनानं सामान खरेदीसाधी घालून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त बाजारामध्ये गर्दी करु नये संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसंच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असं यात म्हटलं आहे देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासा ी अखिल भारतीय काँग्रेस समितीनं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशान्सार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के

वेण्गोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे देशात न्कत्याच पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू केरळ आणि प्द्च्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती

या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधले काँग्रेसचे उमेदवार पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं भारतीय नौदलाचं तरकश हे जहाज द्रवरुप वैदयकीय अॅक्सिजन घेऊन आज मुंबईत पोचलं

हे कंटेनर्स ऑक्सिजन सॉलिडॅरीटी ब्रिजचा भाग म्हणून फ्रेंच दुतावासानं दिले आहेत तर ऑक्सिजन सिलेंडर्स कतारमधल्या भारतीयांनी भेट म्हणून पा वले आहेत

रुग्ण मृत्यूसंख्येचा एकाच दिवसातला हा उच्चांक आहे

म्ंबईतलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण नवीन रुग्णांच्या तुलनेत चौपट झालं आहे

जिल्ह्यात काल एका मृत्यूची नोंद झाली

भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं होतं

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी देशातल्या कोविड परिस्थितीचा काल आढावा घेतला

लसीची द्सरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य दिलं जावं लस वाया जाण्याचं प्रमाण कमीतकमी असावं प्राणवायूचा सुयोग्य वापर व्हावा ग्रामीण भागामध्ये कोविड रुग्णांच्या काळजीविषयी जनजागृती करण्यासाधी सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली जावी इत्यादी सूचना त्यांनी केल्या सोलापूर शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासापी महत्वाच्या असलेल्या सोलापूर महापालिकेच्या वाढीव पाणीप्रव ा योजनेचं काम सुरु राहण्यासाधी जलसंपदा विभागाकडून आवश्यक असणारी नाहरकत प्रमाणपत्रे तातडीनं द्यावीत असे निर्देश उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत ते काल मंत्रालयात याबाबत आयोजित बै कीत बोलत होते महापालिकेकडच्या जलसंपदा विभागाच्या थकीत वसुलीसंदर्भात निर्णय घेण्यासाधी वरिष् अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी असा निर्णय या बै कीत झाला

या योजनेचं काम वेगानं करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या महापालिकेनं जलसंपदा विभागासोबत पाणीपरवाना करारनामा करुन घ्यावा या योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासा ी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या न्कसानभरपाईचा फेरढावा घ्यावा असंही त्यांनी सांगितलं

हा प्राणवायुचा सा ा नागप्रसा ी वापरला जाणार असल्याचं ते म्हणाले